येदियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे

मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी एक ओळीचा विधासदर्शक ठराव मांडला असून त्यावर चर्चा सुरू झाली आहे सत्तारुढ आघाडी सरकारच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे विधानसभेत भाजपा आता सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष झाला आहे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निकालाचं भारतानं स्वागत केलं आहे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला हेग शिल्या आंतर्राष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे आणि जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा अधिकार देण्याचा आदेश क्लाबादला दिला आहे जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षिविरुद्ध भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती

पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचा भंग केला असल्याचं भारताचं म्हणणं न्यायालयानं मान्य केलं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 उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे

काँप्रेसनं देखील न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे मुंबईत परळ शेल्या कुलभूषण जाधव यांच्या मित्रांनी तसंच सातारा जिल्ह्यात वाई श्रेल्या त्यांच्या गावात देखील गावक यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला कुलभूषण जाधव प्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी ससंदेच्या दोन्ही सभागृहात आज निवेदन केलं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं जाधव यांची मुक्तता करुन त्यांना भारतात परत पाठवावं यासाठी सरकार जोरदार प्रयत्न चालू ठेवेल असं ते म्हणाले भारताच्या यंदाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज एडीबी अर्थात अशियाई विकास बँकेनं सात टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे

जागतिक मागणीत झालेली घट आणि देशांतर्गत आघाडीवर महसूलात होणारी संभाव्य घसरण लक्षात घेऊन हे नवं अनुमान एडीबीनं व्यक्त केलं आहे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरिय समितीच्या पहिल्या बैठकीला नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस समितीचे निमंत्रक आहेत हरयाणा अरुणाचल प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर बैठकीला उपस्थित आहेत कृषीक्षेत्राचा कायापालट आणि शेतक यांचं उत्पन्न वाढवण्याबाबत तसंच कृषीक्षेत्रातल्या सुधारणा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा सुरु आहे ही समिती आपला अहवाल दोन महिन्यात सादर करेल

या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एफ एम कलीफुल्ला यांनी आपला अहवाल आज न्यायालयाकडे सुर्पद केला त्यावर मध्यस्थीची प्रक्रिया चालू ठेवावी आणि तिचं फलित काय याची माहिती महिनाअखेरपर्यंत न्यायालयाला द्यावी असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सांगितलं

मध्यस्थ समितीचा अहवाल गोपनीय ठेवला जाईल असं न्यायालयानं सांगितलं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे ब्राझीमधे ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत

यावर्षी नोव्हेंबर मधे ब्रासलिया ििं होणा या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या परिषदेच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे

ब्रिक्स संघटनेत भारताला विशेष महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळं वरिष्ठ पातळीवर होणा या चचॅत भारत नेहमीच अग्रभागी असतो असंही या पत्रकात म्हटलं आहे सध्या जागतिक प्रश्नांसंदर्भात ब्रिक्स संघटनेची मतं विचारात घेतली जातात

झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधक संघटनेनं आज ट्विटरवर ही घोषणा केली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

पूरनियंत्रणाचा मुख्य उद्देश असलेला हा जलविद्युत प्रकल्प आहे असं ते म्हणाले

गेल्या पंधरवडाभरातल तिचं हे चौथं सुवर्णपदक आहे

विस्मयानं दुसरा क्रमांक पटकावला

जीवननं तिसऱ्या तर एम पी जबीर चौथ्या क्रमांकावर राहिला ितपुरी कसारा घाटात मुंबईहुन गोरखपुरला जाणा या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्याचं चाक आज पहाटे चारच्या सुमाराला रुळावरुन घसरलं मात्र प्रसंगावधान राखून मोटमननं वेळीच गाडी थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

मुंबईहून आलेल्या विशेष पथकाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अंत्योदय एक्सप्रेस पुन्हा रुळावर आणण्यात यश आलं

उत्तरप्रदेशात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेनशनाला आजपासून सुरुवात झाली मात्र आज दोन्ही सभागृहात कोणतही कामकाज न होता उद्यापर्यंत ते तहकूब करण्यात आलं विधानसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्वांजली वाहून कामकाज तहकूब झाल्याची घोषणा अध्यक्षांनी केली तर विधानपरिषदेत राज्यातल्या कायदा आणि सुवव्यस्थेच्या मुद्यावर विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे आधी एका तासासाठी त्यानंतर दिवसभराकरता तहकूब करावं लागलं

बांगलादेशात पद्या जमुना मेघना तिसता घाबोट आणि ब्रम्हपुत्रा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे